याच मुद्दयांवरून राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्य मंत्रिमंडळानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दीडशे कोटी रुपयांच्या मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे कांद्याचे भाव कोसळल्यावर होणारं नुकसान भरून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला

राज्यात दृष्काळ जाहीर झालेल्या महसुली मंडळांमध्ये कृषी कर्जवसुलीला स्थगिती देत अल्पमुदतीच्या कर्जाचं पुर्नगठन करण्याचे निर्देश राज्य शासनानं जारी केले आहेत

मुंबईमध्ये काल रात्रीपासून तीन ठिकाणी आगीच्या घटनांची नोंद झाली मुंबईत नरिमन पॉठि शिं ट्रायडंट हॅटेलच्या तळमजल्यावर असलेल्या आलिशान दुकानामध्ये रात्री अकराच्या सुमाराला आग लागली अग्निशमन दलाचे चार बंब आणि चार टँकरच्या मदतीनं आज पहाटे दीड वाजता आग आटोक्यात आणली दूसऱ्या एका घटनेत माझगाव सर्कल भागात अफझल हॉटेलमध्ये आग लागली ही आग देखील एकनंतर आटोक्यात आली मुंबईत वरळी दूरदर्शन केंद्राच्या आवारात असलेल्या एफ एम प्रसारण केंद्रात आज किरकोळ आग लागली मात्र आगीनंतर खाजगी एफएम रेडियो वाहिन्यांचं प्रसारण बराच वेळ बंद होतं मुंबईत मरोळ अल्या कामगार रुग्णालयात सोमवारी लागलेल्या आगी प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे निलेश मेहता आणि नितीन कांबळे अशी त्यांनी नावं असून रुग्णालयाच्या नव्या आरतीचं बांधकाम करणा या कंपनीचे सुपरवायझर म्हणून ते काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली

या कार्यक्रमासाठी नागरिक आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर माय जी ओ व्ही ओपन फोरम किवा नरेंद्र मोदी अॅप वर नोंदवू शकतात येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह राज्यभरातलं हवामान मुख्यतः कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे उत्तर मध्य राज्यात आज आणि उद्या थंडीचा कडाका जाणवेल असा ब्रिारा हवामान विभागनं दिला आहे